नीती आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय बैठकीत ते द्रदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते देशाचा विकास करणं हे सरकारचं मुख्य धोरण असून त्यासाठी राज्यांच्या संसाधनांचा योग्य रितीनं वापर केला पाहिजे असं ते म्हणाले कोविड काळात राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून काम केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतनेट योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या सरकारच्या विविध योजनांचा प्रधानामंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला कृषी पायाभूत सुविधा उत्पादकता मन्ष्यबळ विकास तळागाळापर्यंत सेवा स्विधेचा प्रवठा आरोग्य आणि पोषण या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रशासकीय परिषदेचे माजी कार्यकारी सदस्य केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते

ते काल नॅशनल असोसिएशन ऑफ सोफ्ट्वेअर अँड सर्व्हिस कंपनीज अर्थाच नॅस्कॉम या अशासकीय व्यापार संस्थेच्या एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते नॅस्कॉम ही संस्था इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि उद्योग या क्षेत्रात काम करत आहे परदेशातले उद्योजक आणि गुंतवणूकदारांना उद्योग उभारण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असून त्यांनी इथं गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे

त्यावेळी गडकरी बोलत होते देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली खट्आ समितिच्या अहवाला न्सार मुंबई महानगर परिसरात रिक्षा आणि टॅक्सींच्या भाडेवाढी बाबत येत्या सोमवारी मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्रधिकरणाची बैठक होणार आहे

मात्र कोरोना काळात सामान्य ग्राहकांना बराच आर्थिक ताण सोसावा लागल्यानं भाडेवाढ झाली तर त्याला विरोध होईल म्हणून तुर्तास ही भाडेवाढ करू नये असं मत काही संघटनांनी केलं आहे काही संघटना मात्र या भाडेवाढीसाठी आग्रही आहेत संघटनांमधे एकमत नसल्यानं शासन देखील भाडेवाढ करावी का या संभ्रमात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी काल लातूरचे खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी लातूर रेल्वे स्थानकावर कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस या नव्या रेल्वेचं स्वागत केलं तसंच गाडीला हिरवा झेंडा दाखवून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ केलं ही नवी गाडी सुरु करायचा निर्णय रेल्वे विभागानं घेतला होता त्यानंतर काल पहिल्यांदा या गाडीचं लातूर रेल्वे स्थानकात आगमन झालं या नव्या गाडीमुळे प्रवाशांना राज्यातल्या कोल्हापूर सोलापूर बीड नांदेड उस्मानाबादसह उत्तर भारतातल्या वाराणसी काशी बोधगया इथल्या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी येणं जाणं सोयीचं झालं आहे अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं पाठवलेलं मंगळयान मंगळावर सुखरूप उतरल्यानंतर त्यानं मंगळावरचे फोटो पाठवायला सुरुवात केली आहे या मंगळयान मोहिमेत स्वाती मोहन या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ महिलेचा प्रमुख सहभाग आहे

संपूर्ण देशाचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात फिट इंडिया अभियानाला सुरुवात केली या अभियानाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला व्याधीपासून दूर राहाण्यासाठी प्रयत्न करत राहायचंय आणि त्यासाठीच देशातल्या प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्यात सुधारणाही घडवून आणायची आहे यात आपल्याला मोठी मदत होऊ शकते ती राज्याच्या मातीतल्या मल्लखांब या क्रिडा प्रकाराची

यापैकीच एक म्हणजे मुंबईतल्या दादर इथलं श्री समर्थ व्यायाम मंदिर

व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे ग्रुजी यांनी या संस्थेची स्थापना केली

संस्थेचे मानद कार्यवाह उदय देशपांडे यांनी मल्लखांबाच्या महत्वाविषयी आकाशवाणीला अधिक माहिती दिली

ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते

राज्यात नव्यानं आढळत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासन तसंच नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे

याकाळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असतील

अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे नियमांचा भंग करणार्यांवर कारवाई करायचा इशाराही जिल्हा प्रशासनानं दिला आहे

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माघ यात्रे करता दिंड्या आणि पालख्यांनाही प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असलेल्या विभागांमध्ये मिशन झीरो अभियानाअंतर्गत कार्यवाही सुरू करायचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पेडणेकर यांनी मरोळ इथल्या सेव्हन हिल्स रुग्णालयातल्या व्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बाळशास्त्रींनी मराठी पत्रकारितेला निर्भीड निःष्पक्ष लोकाभिम्खतेचा आयाम दिला त्यांनी पत्रकारितेद्वारे केलेलं लोकशिक्षण ज्ञानप्रसाराचं कार्य प्रेरणादायी आहे असं उपम्ख्यमंत्री अजित पवार म्हणाले मुंबईतल्या कांदिवलीच्या महावीर नगर मधल्या आधारिका समाज विकास संस्थेला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन महिला कौशल्य प्रशिक्षण आणि उद्यमशीलता केंद्राची पाहणी केली यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध व्यवसायांचं प्रशिक्षण पूर्ण करून रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला भारत सरकारच्या डी जी लॉकर योजनेद्वारे आता देशभरात कुठुनही पारपत्र अर्ज दाखल करताना कागदपत्र सादर करणं सुलभ होणार आहे यासंदर्भातल्या नवीन योजनेचं उद्घाटन आज केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी केलं साताऱ्यातल्या पाटण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या दीडशेपेक्षा जास्त कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनि दिलं आहे

ही सगळी कामं दर्जेदार करावीत असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले यात रस्ते मागासवर्गीय मुलांसाठीची अभ्यासिका यासह इतर कामांचा समावेश आहे राज्यावर कोरोनाचं सावट अद्याप कायम आहे त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचं पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं